आशियायी क्रीडा स्पर्धेमध्ये भालाफेक प्रकारात नीरज चोप्राला स्रवर्ण पदक

जैवउड्डाण जैवइंधनावर चालवलेल्या देशातील पहिल्याच विमानानं डेहराडून ते दिल्ली असं काल यशस्वीपणे उड्डाण केलं या पहिल्याच प्रयोगासाठी डेहराङुनच्या भारतीय पेट्रोलियम संस्थेन जैवइंधन तयार केलं होतं राष्ट्रीय जैवइंधन धोरणानुसार रस्ते आणि हवाई वाहतुकीसाठी शाबत आणि पर्यायी इंधन पुरवण्याच्या दिशेनं हे उड्डाण लक्षणीय असल्याचं पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं याप्रसंगी रस्ते आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्री नीतीन गडकरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू पर्यावरण मंत्री डॉक्टर हर्ष वर्धन इत्यादि मान्यवर उपस्थित होते

केंद्रीय आरोग्य मंत्री जे

योजनेखाली लाभार्थी होण्यासाठी कोणतीही नोंदणी करण्याची आवश्यकता नाही सर्व सरकारी रुग्णालयांमधून या आरोग्यसेवा पुरवण्यात येतील या योजनेबद्दल लोकांना आकृष्ट करणाऱ्या काही खोट्या वेबसाईट्स असल्याचं समजलं आहे त्याबाबत सरकार कारवाई करत आहे असंही नड्डा म्हणाले

या प्रकरणातील अन्य आठ आरोपी अद्याप फरार आहेत

आकांक्षित राज्यातील नंदूरबार गडचिरोली वाशिम उस्मानाबाद या चार विकासेच्छ्क जिल्ह्यांच्या कालबद्ध विकासासाठी नीती आयोगानं उपाययोजना सुचवल्या आहेत त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रगतीचा आढावा घेणारी यंत्रणा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विकासेच्छुक जिल्ह्यांची आढावा बैठक झाली यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबधित जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला मदत केरळमधील प्रग्रस्तांना विविध स्तरावरून मदतीचा ओघ सुरूच आहे पंढरप्रच्या विड्ठल रुक्मिणी मंदिर समितीतर्फे अध्यक्ष डॉ

राज्यातील मंदिर समिती ट्रस्ट सामाजिक संस्था ज्येष्ठ नागरिक संघ राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी आर्दीकडून मदत होत आहे

सांगली जिल्ह्यातील दोन स्वयंसेवी संस्था इंडियन मेडिकल असोसिएशनची मिरज शाखा तसच देह विक्रय करणाऱ्या महिलांनीही मदतीचे धनादेश जिल्हाधिकारी वि ना

ब्र्लडाणा जिल्ह्यातल्या नाईकवाडे बंधूंनी ग्राहकांच्या केश कर्तनातून मिळालेला पैसा केरळ प्रग्रस्तांसाठी दिला जालना राज्य दहशतवाद विरोधी पथकानं जालन्यातून अटक केलेला संशयित श्रीकांत पांगारकर यानं जालना शहरात लगत दोन ठिकाणी गावठी बॉम्ब आणि इतर स्फोटक पदार्थ दडवून ठेवल्याची कबुली दिली त्याच्या जबाबानंतर पथकानं रविवारी जालना राजूर मार्गावरच्या एका घरावर छापे टाकले बॉम्बशोधक आणि नाशक पथकासमवेत ही कारवाई करण्यात आली पांगारकरच्या संपर्कात असलेल्या तरुणांचा शोध सीबीआयचं पथक घेत आहे

यामुळे परिसरातल्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे

अतिरिक्त पाउस झालेल्या पुणे जिल्ह्यातून उजनी धरणात मोठा विसर्ग सोडण्यात आला आहे त्यामुळे धरण शंभर टक्के भरले आहे

हा विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता असल्यामुळे भीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे

मुंढे मनमानी करत असल्याचं मत महापौर रंजना भानसी यांनी व्यक्त केलं आहे

हिंगोली जिल्ह्यातील लाभार्थी सीमा पांढरे यांची ही प्रतिक्रिया मी सीमा तथागत पांढरे रहाणारा आखाडा बाळापुर ता कळमनुरी जिल्हा हिंगोली केंद्र शासनाच्या प्रधानामंतरी मातृवंदना योजनीची लाभार्थी आहे मला आमच्या आशाताईनी योजनेबद्दल सांगितले व दवाखान्यात अर्ज भरून घेतला पहिल्यांदा दोन हजार रुपये व बाळंतपणानंतर एका हजार रुपये मिळाले

एकूणपाचा हजार रुपाये मदत मिळणार आणि बाळ आणि बाळातीणीचे आरोग्य राखणारी योजाणा खेड्यापाड्यातील बायकांसाठी लाभदायक आहे रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यातल्या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात प्रकल्पविरोधी जनहक्क समितीनं काल जेल भरो आंदोलन केलं

यावेळी मोर्चाही काढण्यात आला प्रकल्प रद्द रद्द होईपर्यंत हा लढा कायम ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी यावेळी व्यक्त केला

काल नवव्या दिवशी नीरज चोप्रानं भालाफेकीमध्ये नवा विक्रम नोंदवत भारताला या क्रीडाप्रकारात प्रथमच सुवर्णपदक मिळवून दिलं या आणि इतर प्रकारातील कमाईनंतर आठ सूवर्ण तेरा रौप्य आणि वीस कांस्य पदकं मिळवून भारत पदक तालिकेत नवव्या स्थानावर आहे काल झालेल्या स्पर्धेत भारतीय खेळाडुंच्या कामगिरीचा आढावा घेणारा वृत्तांत मनोज क्षीरसागर यांच्याकडुन आशियाई क्रीडा स्पर्धेत भालाफेकीत प्रथमच सुवर्ण पदक मिळवण्याची कामगिरी नीरज चोप्रानं केली

नीना वराकील हिनं महिलांच्या लांब उडी प्रकारात चौथ्या प्रयत्नात उत्तम उडी मारुन रौप्य पदक ताब्यात घेतलं बह्निंटनच्या महिला एकेरीमध्ये उपान्त्य फेरीत सिंधूनं जपानच्या यामागुची अकाने हिचा पराभव केला महिला एकेरीच्या अंतिम फेरीत पोचलेली सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे सायना नेहवालला मात्र कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं उपान्त्य फेरीत चिनी तायपेयीच्या ताय झू यिंग हीनं तिला पराभूत केलं

कराटेमधलं भारताचं एकमेव आव्हान जयेंद्रन शरद कुमार आणि विशाल यांच्या पराभवानं संपूष्टात आलं मुष्टियुद्धात विकास कृष्णन आणि अमित पांघल उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले धीरज रांगीही त्यांच्यात सामील झाला पण हुसामुद्दीनला मात्र रिंग सोडावी लागली सांधिक स्क्वॉशमध्ये भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी गट पातळीवर विजयी सुरुवात केली दरम्यान वुश् क्रीडा प्रकारात कांस्यपदक मिळवणारा सूर्य भानू प्रताप सिंग याचं जम्मूमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं त्यानं आपलं पदक राज्यातील शहीद पोलिस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना अर्पण केलं

कोल्हापूर जिल्हा आणि परिसरात पावसाची संततधार कालही कायम होती त्यामुळे सर्व नद्यांची पाणी पातळी वाढली आहे कोकण विदर्भात बह्तांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी उद्या सकाळपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे